देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्धभूमीवर प्रधानमंत्री देशाला संबोधित करत होते देशाला संकल्प साहस आणि तयारीसह कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला पार करायचं असल्याचं ते म्हणाले नागरिकांनी कोविड नियमांचं कसोशीनं पालन करावं देश या आपत्तीतून नक्कीच बाहेर पडेल आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये घरातल्या बालकांनी आपल्या आईवडिलांना विनाकारण घराबाहेर जाऊ देऊ नये असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं कोविडवरच्या औषधांसह प्राणवायूचं उत्पादन वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

कामगारांचं काम बंद होणार नाही तसंच ते असतील तिथेच त्यांना कोविड लस मिळेल असंही ते म्हणाले

ते काल राज्य मंत्रिमंडळाच्या बस्कीनंतर वार्ताहरांशी बोलत होते याबाबत म्ख्यमंत्री आज घोषणा करण्याची शक्यता असल्याचं टोपे यांनी सांगितलं मंत्रीमंडळ बस्कीत काही मंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याची मागणी केली आहे यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळाची बरुक्क होणार आहे यात आजपासूनच टाळेबंदीची शक्यता वर्तवली जात आहे नाशिक महापालिकेच्या जुने नाशिक भागातील डॉ झाकीर हसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळती लागली त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाया गेला

अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आताच दिली महापालिकेच्या या कोविड रुग्णालयात दीडशे रुग्ण दाखल होते त्यापक्री काही रुग्णांना ऑक्सिजन बेड तसंच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं या रुग्णांना अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करण्याचा प्रयत्नही झाला तसंच नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीनं जम्बो ऑक्सिजन सिलिंडर झाकीर हसेन रूग्णालयात पाठवण्यात आले

यासंदर्भात मंत्री मंडळाची उपसमिती स्थापन करून अमलबजावणीबाबत तसेच राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत सर्वकष विचार विनिमय करून उपाय योजना सुचवेल असा निर्णय घेण्यात आला आज देशात नागरी सेवा दिन साजरा करण्यात येत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यानिमित्त नागरी सेवेतल्या अधिकारी वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत अधिकारी वर्गानं व्यावसायिक क्षमतेचं दर्शन घडवत उत्कृष्ट कामगिरी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनीही आज नागरीसेवा दिनानिमित्त अधिकारी वर्गाला शुभेच्छा दिल्या नागरी सेवेतले अधिकारी देशाच्या विविध क्षेत्रात नागरिकांची सेवा आणि देशाच्या प्रगतीसाठी अथक प्रयत्न करत आहेत अशा शब्दात मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रामनवमीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत आपण जेव्हा न्याय आणि प्रतिष्ठेसाठी झटत असतो तेव्हा मर्याद पुरषोत्तम रामाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर येतो असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले मानमर्यादा आणि प्रतिष्ठेचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या श्रीरामांचं आदर्श आठवतं असं प्रधानमंत्री यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे कोरोनाच्या पार्क्षभूमीवर सगळ्यांनी घरी राहूनच साधेपणानंच साजरी करावी असं आवहनही त्यांनी या संदेशात केलं आहे राज्यभरात आज रामनवमीचा उत्सव भक्तिभावानं आणि साधेपणानं साजरा होत आहे नाशिक इथल्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सलग दुसऱ्या वर्षीही भाविकांशिवाय रामजन्म सोहळा पार पडला मंदिरात निवडक पुजाऱ्यांच्या वतीनं पहाटेपासूनच महा अभिषेक पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रमाना सुरुवात झाली हा सोहळा घरी बसनच ऑनलाईन पाहण्याची सोय करण्यात आली होती पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं रामनवमीच्या निमीत्तश्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात फुलाची आकर्षक सजावट करण्यात आली

प्रभू रामाप्रमाणे रामायण संस्कृती विश्वव्यापक असून नेपाळ श्रीलंका मलेशिया कंबोडिया यांसह अनेक देशात या संस्कृतीची पदचिन्हं आढळतात असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली देशातील विविध ठिकाणं तसंच रामायण संस्कृती जतन करीत असेलेले देश पर्यटनाच्या दृष्टीनं जोडून रामायण सर्कीट तयार केल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल व युवा पिढीला नवी प्रेरणा मिळेल असंही ते म्हणाले वरिष्ठ केंद्रीय अधिकारी डॉ

अनुसूचित जमातीच्या कोविड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्च सरकार उचलणार आहे आदिवासी विकास मंत्री के

पाडवी यांनी काल ही माहिती दिली आदिवासी बांधवाकडील आर्थिक उत्पन्नाची साधन आणि त्यांची मर्यादा विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे

राज्य सरकारच्या निर्णयानुसार सात कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वितरित करताना कोणत्याही परिस्थितीत खराब अन्नधान्य वितरीत होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असं अन्न नागरी पूरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी सांगितलं आहे